ओडिशा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून

गंगा नदीवरील संस्कृती जैवविविधता आणि पुनरुज्जीवन उपक्रम दर्शविण्यासाठी गंगा अवलोकन या संग्रहालयाचं उद्घाटनही मोदी करणार आहेत हे संग्रहालय हरिद्वार इथल्या चंडी घाट इथं आहे

राजनाथ भुयारी मार्ग डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये भ्यारी मार्ग खोदण्याच्या कामाचं भूमिपूजन काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं

सध्या अकादमीमधील वाहतूक सिग्नलद्वारे नियंत्रित केली जाते वाढत्या गर्दीचा अकादमीमधील प्रशिक्षणार्थींना आणि स्थानिक रहिवाश्यांनाही त्रास होतो भूयारी मार्गांमुळं हा त्रास कमी होईल असं विश्वास राजनाथसिंह यांनी व्यक्त केला

किशन रेड्डी हे काल लेह दौऱ्यावर होते

या नेत्यांबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेत रेड्डी यांनी लडाख भागाच्या घटनात्मक हक्कांचं संरक्षण केलं जाईल असं आश्वासन दिलं लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणुकीत सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी इथल्या राजकीय पक्षांना केलं भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टानुसार लडाखला मिळालेल्या घटनात्मक हक्कांचं संरक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या संघटनेच्या सदस्यांबरोबरही रेड्डी यांनी काल स्वतंत्रपणे चर्चा केली लडाखची संस्कृती भाषा आणि वांशिक परंपरा याचं राज्यघटनेच्या माध्यमातून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं जी किशन रेड्डी यांनी त्यांना सांगितलं

या शाखांना केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे

कोरोना चाचण्यांसंदर्भात श्रीमंत देश आणि अल्प तसंच मध्यम उपन्न असलेल्या देशांमधील दरी कमी करण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे

यामध्ये भूलतज्ञ आणि औषधशास्त्रातील तज्ञांचा समावेश असणार आहे या तज्ञांनी कोविड रुग्णालयानजिक रहावं असा आदेश देण्यात आला आहे पश्चिम बंगालमधील कोरोना बाधितांची संख्या काल अडीच लाखांच्या वर पोहोचली आहे ओडिशा विधानसभा ओडिशा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे

या अधिवेशनात राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती वीजदरात झालेली वाढ आणि कृषी कायद्यांबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आला आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेचे सर्व नियम पाळून अधिवेशन होणार असून कोरोनाबाधित आमदार त्यांना शक्य असल्यास दूर दृश्य प्रणालीद्वारे कामकाजात सहभागी होतं येणार आहे

कॉंग्रेसच्या या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होता या कायद्यांना विरोध करणाऱ्या पक्षांचं म्हणणं ऐकून न घेताच संसदेत ते घाईघाईनं मंजूर करण्यात आले असं चव्हाण यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं उदय सामंत बिगर कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल बैठक घेतली सातवा वेतन आयोग त्यांना लागू करावा अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्यानं त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती सामंत यांनी कर्मचाऱ्यांना केली आहे दूरसंचार नियुक्ती भारतीय दरसंचार नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पी

वाघेला यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवड समितीनं वाघेला यांच्या नावाला मंजुरी दिली असून ते आर

शर्मा यांची जागा घेतील

जागतिक हृद्य दिन आज जागतिक हृदय दिन आहे

हृदयविकार टाळण्यासाठी लोकांनी योग्य जीवनशैली अवलंबवावी आणि विविध प्रतिबंधात्मक उपाय योजावेत यासाठी यादिवशी प्रोत्साहन दिलं जातं

अन्न मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिली असल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

स्पर्धेतील महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स जी मुगुरुझा आणि अमांडा एनिसिमोव्हा यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार